यावर चर्चा सुरू झाल्यानंतर काल सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलं हे विधेयक पुढील चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती जुनी वाहने धोरण देशभरातील वाहनांमध्रन होणारं प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं जूनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरण काल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर केलं

ऐकूया त्या बद्दलचा अधिक वृत्तांत

वाहन उद्योगाला या निर्णयामुळं चालना मिळणार असून कोरोना काळात रुतलेला अर्थचक्राचा गाडा बाहेर निघण्यासही त्यातून मदतच होणार आहे पारपरिक इंधनावरील वाहनांमुळं होणार प्रदृषण रोखण्याच्या दृष्टीनं विजेवर चालणाऱ्या वाहनांना यापुढील काळात प्रोत्साहन दिलं जाणार असून त्यासाठी आगामी वर्षात संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लिथियम बॅटऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्याचबरोबरीने येत्या वर्षभरात देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग टोलनाके मुक्त केले जाणार असून जीपीएस च्या माध्यमातून पथकर जमा करण्याची घोषणा गडकरी यांनी केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रण्याहून विनायक सोमणी सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदार संघातील उजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे केली आहे

इथलं वातावरणही पाण्यावर विमानं उतरण्यास आणि उड्डाणास योग्य असल्यानं इथून जल हवाई वाहतुक सुरु केल्यास त्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे

महाराष्ट्र कोविड राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून काल उच्चांकी रुग्णवाढ झाली

गर्भवती आणि स्तनदा माता तसंच त्यांच्या नवजात बालकांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने त्यांना सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करण आणि मातामृत्यू बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशानं पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली आहे

शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौर आणि कुलभूषण पाटील यांची उपमहापौर म्हणून निवड झाली आहे

महापालिकेत ऑनलाइन निवडणुकीला भाजपानं विरोध केला होता मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं भाजपाची याचिका फेटाळून लावली त्यामुळे ही निवडणूक ऑनलाइन पद्धतीनंच घेण्यात आली निवडणक सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर हा महोत्सव प्रत्यक्ष चित्रपटगृहात आयोजित करणार असल्याचं महोत्सवाचे संचालक दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

लैला इन हैफा या इस्राईली फ्रेंच चित्रपटानं महोत्सवाचा प्रारंभ झाला

पिफच्या निमित्तानं भारतात प्रथमच या प्रणालीचा वापर होत आहे महोत्सवाचं आताच ऑनलाईन स्वरूपही लोकांच्या पसंतीला उतरत आहेच मात्र कोरोनाचा प्राद्र्भाव कमी झाल्यावर राज्यातल्या इतर शहरांमध्ये देखील हा महोत्सव प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येणार आहे अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल यांनी दिली आहे

यावेळी शपथविधीसाठी केंद्राच्या पारंपरिक प्रथेनुसार मैदानावर होवित्झर बोफोर्स सॉल्टम मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा आणण्यात आल्या होत्या नारायण शिंदे यांना उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थीचा सन्मान मिळाला

या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणच्या पूणे परिमंडळाचे मुख्य अभियता सचिन तालेवार यांनी केलं आहे

हीच अतिरिक्त वीज शेतकऱ्यांना दिवसा प्रवली जाणार आहे

सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी आणि दिल्लीची इनोव्ह इंटलेक्ट ही संस्था यांच्यात काल यासंदर्भातला सामंजस्य करार झाला विज्ञान विषयातल्या पदवीधर तसंच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येणार आहे शहर नियंत्रण नांदेड शहरात स्मार्ट सिटी आणि सुरक्षित जिल्हा अंतर्गत जिल्हा अधिकार आणि नियंत्रण केंद्र सुरू करण्यात येणार आहे

त्यांच्या मदतीनं वाहतूक व्यवस्था आपत्कालीन परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था आदींवर लक्ष ठेवलं जाणार आहे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल मुंबईत संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली आंदोलन इशारा राज्य सरकारनं ग्रामपंचायतींना पीएफएमएस प्रणालीअंतर्गत डिजीटल स्वाक्षरी मागीतली असून याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीकडे आलेला निधी खर्च करता आलेला नाही सरकारची ही भूमिका ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणणारी आहे

याबाबतचा निर्णय लवकर न झाल्यास जनआंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा त्यांनी काल लातूरमध्ये दिला आंदोलन नाशिक इथं काल राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पंचवटी आगाराच्या प्रवेशद्वारावर बसन आंदोलन केलं त्यांनी आगारात येणाऱ्या जाणाऱ्या बस रोखल्यामुळे शहर बस वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती महामंडळाच्या चालक आणि वाहकांना पुरेशा प्रमाणात काम मिळत नसल्यामुळे त्यांच्या वेतनावर प्रतिकूल परिणाम होत आहे असं आंदोलक कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं वरीष्ठांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागं घेण्यात आलं

वेणीमाधव उपासनी तथा अच्युतानंद सरस्वती यांचं काल डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं

डॉक्टरी पेशा सांभाळून त्यांनी देश परदेशात विविध ठिकाणी तसंच आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही प्रवचन आणि कीर्तनं केली

निधन भागवत आंतरराष्ट्रीय पंच आणि मैदानी खेळांचे महाराष्ट्र शासनाचे पहिले मार्गदर्शक श्रीराम भागवत यांचं काल पूण्यात निधन झालं

पूणे जिल्हा ऍथलेटिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मैदानी खेळांचा प्रसार प्रचार केला मैदानी खेळांच्या नियमावलीच त्यांच पुस्तक विशेष गाजलं अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं गांधी अंत्यसंस्कार माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिव देहावर काल अहमदनगरच्या अमरधाम इथं अंत्यसंकार करण्यात आले

मुलींच्या गटात ओरिसाची सोहिनी मोहंती कर्नाटकची टी साई जान्हवी आणि संजना देवीनेनी यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला मुलांच्या गटात तामिळनाडूचा अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएस हरियाणाचा तेजस आह्जा आणि कर्नाटकचा क्रिश त्यागी यांनी उपांत्य फेरी गाठली क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद इथं खेळल्या गेलेल्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात काल भारतीय संघानं इंग्लंडवर आठ धावांनी विजय मिळवला

या विजयामुळ पाच सामन्यांच्या मालिकेत आता दोन्ही संघ दोन दोन असे बरोबरीत आहेत मालिकेतला अंतिम सामना उद्या होणार आहे हवामान मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला आजही विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे